या निमित्तानं सर्वत्र कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करून ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल यंदा कोविड पार्श्वभूमीवर पथसंचलनाच्या अंतरात कपात करण्यात आली आहे या पथसंचलनात महाराष्ट्राची संतपरपरा दर्शवणारा चित्ररथ सहभागी होत आहे

भारतीय शास्त्रज्ञांनी अल्पावधीतच कोरोना विषाणूवर लस विकसित करून मानवतेच्या कल्याणाचा नवा इतिहास घडवल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं विकसित देशांच्या तुलनेत कोविड संसर्ग तसंच मृत्यू दरावर नियंत्रण मिळवण्यात देशभरातले डॉक्टर प्रशासकीय यंत्रणा आणि अन्य कोविड योद्ध्यांचं योगदान अमूल्य असल्याचं ते म्हणाले आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वांनी कोविड लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलं

सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षण आरोग्य वंचित घटकांचं उत्थान आणि महिला कल्याणावर विशेष भर दिला जात असल्याचं सांगतानाच राष्ट्रपतींनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या घटनात्मक नैतिकतेच्या मार्गावर सातत्यानं चालत राहण्याचं आवाहन केलं अन्नसुरक्षा उद्योग शिक्षण सरक्षण परराष्ट्र संबंध यासह विविध विषयांवर राष्ट्रपतींनी मार्गदर्शन केलं संसदेनं संमत केलेले नवे कायदे शेतकरी तसंच कामगार हिताचे असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केल राष्ट्रपती पोलिस पदकं तसंच शौर्य पदकांची काल घोषणा करण्यात आली गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी लढताना वीरमरण आलेले कर्नल संतोष बाब् यांना मरणोत्तर महावीर चक्र जाहीर झालं आहे

अग्निशमन सेवा पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या चार जणांचा समावेश आहे

पद्मविभुषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे तसंच दिवंगत गायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचा समावेश आहे लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई भाजपचे दिवंगत नेते केशुभाई पटेल उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांचा पद्मभूषण प्राप्त मान्यवरांमध्ये समावेश आहे

या बालकांशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला या पुरस्कार विजेत्या बालकांमध्ये राज्यातल्या पाच बालकांचा समावेश आहे यामध्ये नांदेडच्या कामेश्वर वाघमारे याला शौर्य प्रस्कार तर मुंबईच्या काम्या कार्तिकेयनला क्रीडा प्रस्कार मिळाला आहे नवोन्मेष संशोधन क्षेत्रातल्या पुरस्कारासाठी जळगावचा अर्चित पाटिल पुण्याचा सोनित सिसोलेकर आणि नागपूरचा श्रीनभ अग्रवाल या तिघांची निवड झाली आहे नांदेडच्या कामेश्वर वाघमारेनं आकाशवाणीशी बोलताना या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या

त्या नदीमध्ये तीन मूले ब्रडत होते त्या मूलांचा आरडा ओरड आवाज आला मी पाठीमागे परतून बघितलो लगेच नदीमध्ये उडी घेतली तिघांपैकी दोन मुलांना जिवंत नदी बाहेर काढले तिसऱ्या मुलाला काढायचा प्रयत्न केलो त्या दोन मुलांना वाचवल्याबद्दल सार्थ अभिमान आहे नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल यानं या पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत मेरा मुख्य नवाचार किलोमोझॅक व्हायरस नामक एक भिंडी में होनेवाली घातक बिमारी का एक नैसर्गिक उपाय है इस उपाय को आजमाते हुये करीब पचास हजार किसानों और उनके परिवारों को इससे सीधा सीधा लाभ मिला है मै प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का मिनिस्ट्री ऑफ ह्यमन एण्ड चाईल्ड डेव्हलपमेंट का और प्रे देश का आभारी ह जळगाच्या अर्चित पाटील याने आपल्या संशोधनाबाबत माहिती दिली मला हे अवार्ड जे आहे ते इनोवेशन श्रेणीत मिळालेलं आहे कारण मी पीपीएच कप डेव्हलप केलेलं आहे हे यंत्र प्रसूती पश्चात रक्तस्राव तंतोतंत मोजण्यास मदत करत आणि डॉक्टरला आईचा जीव वाचवायला मदत करत माझ्या शाळेने मला जिल्हास्तरीय स्टेट लेवल व नॅशनल लेवल पर्यंत हा प्रोजेक्ट घेऊन जायला ही मदत केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे महाराष्ट्राला या बालकांचा अभिमान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेनं काढलेला मोर्चा काल मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाला या मोर्चाच्या व्यासपीठावरून पवार काल बोलत होते केंद्र सरकारला शेतकऱ्यांबाबत कवडीचीही आस्था नसल्याची टीका पवार यांनी केली या मोर्चात काँप्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर अखिल भारतीय किसान सभेचे अजित नवले यांच्यासह राज्यभरातून हजारो आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्याचा आंदोलकांचा मानस होता मात्र राज्यपालांकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे

दरम्यान काही पक्ष जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते काल नागप्रात पत्रकारांशी बोलत होते

ते काल कोल्हापूर इथं बोलत होते अनेक महाविद्यालयांची तसंच विद्यापीठाची वसतीगृहं कोविड केंद्र म्हणून वापरात घेतलेली आहेत ती परत संस्थांच्या ताब्यात घ्यावी लागतील त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार सामाजिक अंतराचे नियम पाळून महाविद्यालयं सुरू करता येतील असं सामंत यांनी नमूद केलं वसतीगृहात विद्यार्थी क्षमतेसोबतच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरात आणायचं किंवा नाही तसंच मुंबईतल्या विद्यार्थ्यांना उपनगरी रेल्वेचा पास द्यायचा किंवा नाही याबाबतही विचार करावा लागेल असं सामंत म्हणाले राज्यात सर्व विद्यापीठातून प्रबोधनकार ठाकरे अध्यासन केंद्रांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली

या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या प्ंगळा इथल्या ग्रामस्थांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे या गावातल्या एका प्रातन बारवेची काल साम्हिक श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर यादवकालीन हेमाडपंथी शिवमंदिरासमोर भग्न अवस्थेतील या बाखेची पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि संगोपन अभ्यास गटाच्या सदस्यांनी केली पारंपारिक जलस्रोत असणाऱ्या बारवेचे धार्मिक सामाजिक महत्त्व गावकऱ्यांना सांगण्यात आले श्रमदानातून अवघ्या दोन तासात बारवेची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली ग्रामसेविका कृंदा जावळे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले पूंगळा वासियांचा आदर्श अन्य ग्रामस्थांसाठी निश्चितच प्रेरणादायी होईल

या ठरावाला मूर्तस्वरूप लवकरच येईल असं ते म्हणाले जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांकडून काही खासगी रुग्णालयांनी वसूल केलेलं अवास्तव शुल्क येत्या आठ दिवसात रुग्णालयांकडून परत घेतलं जाईल असंही मलिक यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार रोजगार हमी तसंच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रहिवाशांना स्मार्ट सिटीझन म्हणून प्रशिक्षित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी बोलताना प्रत्येक नागरिक जबाबदारीनं वागल्याशिवाय शहरं स्मार्ट बन् शकत नसल्याचं नमूद केलं शहरातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशानं उद्योग स्वयंसेवी संस्था नागरिक गट शैक्षणिक संस्थांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राष्ट्रीय मतदार दिन काल साजरा झाला लातूर तसंच बीड जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमात नवमतदारांना ओळख पत्र वाटप तसंच मतदान प्रक्रियेसंदर्भात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांचा आणि उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला मतदार दिनानिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेत शपथ घेण्यात आली अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने यांनी शपथेचं वाचन केलं नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल फेरी काढण्यात आली जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी यावेळी नवमतदारांना तर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदार दिनाची शपथ दिली